लस कोविड लसीच्या एक कोटी सहा लाखांपेक्षा जास्त मात्रा अजूनही देशातल्या राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांकडे उपलब्ध आहेत अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं दिली आहे

रशिया राजदत रशियाने मानवतेच्या दृष्टिकोनातून भारताला पाठवलेल्या तातडीच्या मदतीची पहिली खेप आज नवी दिल्ली इथ पोहोचली यात ऑक्सिजन कॉनसंटरेटर्स वेंटिलेटर्स मॉनिटर्स तसचं कोरोनाविर आणि अन्य अत्यावश्यक औषधं आणि वैद्यकीय मदत आहे

उपकरण आयात् देशातल्या वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्बभूमीवर अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणांना मागणी आहे

ऑक्सिजन कंसेनट्रेटर ऑक्सीजन प्लांट नेबूलाइजर्स क्रायोजेनिक ऑक्सीजन एयर सेपेरेशन यूनिट या उपकरणांच्या आयातीसाठी परवानगी देण्यात आली आहे या व्यतिरिक्त ऑक्सिजन फिलिंग सिस्टम ऑक्सिजन सिलिंडर्स या सह क्रायोजेनिक सिलिंडर व्हेंटिलेटर सारख्या अन्य उपकरणांच्या आयातीलाही परवानगी देण्यात आली आहे या उपकरणांच्या आयातीबद्दल राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी सूचित केलं जाणार आहे कोव्हॅक्सिन भारतात तयार करण्यात आलेली कोव्हॅक्सिन ही लस कोरोना विषाणूच्या डबल म्युटंट या प्रकारावरही प्रभावी असल्याचं व्हाइट हाऊसचे मुख्य वैद्यकीय सल्लागार आणि अमेरिकेचे सर्वोच्च साथरोग तज्ज्ञ डॉ एंथॉनी फोसी यांनी म्हटलं आहे कोव्हॅक्सिन अशा डबल म्युटंट प्रकारावर प्रभावी असल्याचं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं काही दिवसांपूर्वीच जाहीर केलं होतं भारतात असलेल्या सध्याच्या कठीण परिस्थितीत लसीकरण हा एक अत्यंत प्रभावी उपाय असल्याचं फोसी यांनी सांगितलं

चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते जून या तिमाहीत जीपीएफ आणि इतर विशेष ठेव योजनेसाठी हा व्याज दर कायम असेल असं आर्थिक व्यवहार विभागानं म्हटलं आहे

चालू तिमाहीत सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी पीपीएफ एन एस सी इत्यादीसारख्या छोट्या बचत योजनांचे व्याज दर कायम ठेवण्याचा निर्णय यापूर्वीच घण्यात आला आहे तामिळनाड मचिछमार भारतीय तटरक्षक दलाच्या समुद्र प्रहरी जहाजानं खोल समुद्रात हरवलेल्या अकरा मच्छीमारांची सुटका केली आहे

संयक्त राष्ट्र संघ कोरोंना संकटावर नियंत्रण मिळवण्यासाठी भारताच्या प्रयत्नाला जोड म्हणून जागतिक आरोग्य संघटना युनिसेफ आणि संयुक्त राष्ट्र संघटना भारताला मदत पुरवत आहेत

युनिसेफने महाराष्ट्रात जोखमीच्या कामावर तज्ञ नियुक्त केले आहेत

यात खेळाडूंची दैनंदिन चाचणी करण्याची योजनाही आहे

मात्र जपान मधल्या थंडावलेल्या कोरोंना लसीकरणामुळे यंदा तरी या ऑलिंपिक स्पर्धा होतील की नाही अशी चिंता निर्माण झाली आहे परदेशी प्रेक्षकांना याआधीच टोकियोत ऑलिंपिक स्पर्धेसाठी येण्याकरिता बंदी घालण्यात आली आहे तसचं देशांतर्गत प्रेक्षकांना स्पर्धा पाहण्यासाठी परवानगी द्यायची की नाही याचा निर्णय जून मध्ये घेण्यात येईल

या बरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार